आय एम आय एम

केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल ते वार्ताहरांशी बोलत होते

कामकाजात पारदर्शकतेला महत्त्व देण्यासाठी अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून मुक्त केल्याचं सांगून त्यांनी देशात भ्रष्टाचाराला जागा नसल्याचं स्पष्ट केलं

देशातल्या सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे जेठमलानी यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षपदही भूषवलं होतं

राम जेठमलानी यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ते चारा घोटाळा प्रकरणातील आरोपी लालूप्रसाद यादव यांच्या बाजूने खटले लढवले होते याबरोबरच त्यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफझल गुरू तसंच सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी अमित शहा यांचे खटलेही लढवले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जेठमलानी यांना श्रद्धांजली अर्पण केली जेठमलानी यांच्या निधनानं आपण देशातला एक निष्णात कायदेपंडित गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे

आय एम आय एम सोबतची युती पक्षाचे प्रमुख असद्द्दीन ओवैसी यांचा निर्णय येईपर्यंत कायम आहे असं वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल नागपूरमध्ये स्पष्ट केलं

त्या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट आंबेडकर यांनी काल हे स्पष्टीकरण दिलं आमची एमआयएमसोबतची यु्ती राज्यातल्या नेत्याशी नाही तर पक्षाचे अध्यक्ष ओवैसी यांच्यासोबत आहे असं ते म्हणाले

यावेळी नवी दिल्लीचे शमीम हन्फी आणि अलिगडचे काझी अफजल हुसैन यांना मिर्झा गालीब जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला एक लाख रूपये मानपत्र प्रमाणपत्र आणि शाल असं या प्रस्काराचं स्वरूप आहे यवतमाळचे डॉक्टर याह्या नशीन आणि अमरावतीचे सय्यद सफदर यांना वली दख्नी राज्य प्रस्कार देण्यात आला

मुंबईत दिवसभर पाऊस सुरू होता मुंबईत आजही जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून मिरज आणि इस्लामपूर इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरणांमध्ये पाण्याची होणारी आवक लक्षात घेऊन राधानगरी कोयना तसंच अलमट्टीसह अन्य धरणातून नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे

खबरदारीचा उपाय म्हणून शिरोळ आणि करवीर तालुक्यातल्या काही गावांमधल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद शहरातही काल दुपारी जोरदार पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात तीन वाजल्यापासून रिमझिम पावसानं हजेरी लावली जालना जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं जळगाव जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला गडचिरोली जिल्ह्यात चार दिवसांपासून सतत कोसळणारा मुसळधार पाऊस थांबला असून भामरागड वगळता सर्व प्रमुख रस्त्यांवरची वाहतूक सुरु झाली आहे

प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र केसकर तर कोषाध्यक्षपदी माधव इंगळे यांची निवड झाली आहे काल दुपारी उस्मानाबाद इथं झालेल्या एका बैठकीत या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उस्मानाबाद शहर आणि परिसरातील विविध संस्था संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण कटीबध्द आहोत असं तावडे यांनी निवडीनंतर सांगितलं राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक इतिहासात मानदंड ठरेल असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते यावेळी बाजार समितीचे आदर्श शेतकरी आडतीदार खरेदीदार व्यापारी बाजार समितीच्या आदर्श संचालिका कर्मचारी आणि हमाल यांचा गौरव बागडेंच्या हस्ते करण्यात आला

महिलांनी दुधाचा व्यवसाय करून कुटुंबाचा आर्थिक कणा बनण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

सत्यशोधक कार्यकर्ते के

हरिदास यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करतांना काल ते औरंगाबाद इथं बोलत होते फुले शाहू आंबेडकरांनी आदर्श विचार दिला आहे हा विचार अंमलात आणल्याशिवाय खरा बोध होणार नाही असंही आढाव यांनी सांगितलं सामान्य माणसाला पायावर उभी करणारी सहकार चळवळ मोडीत निघत असल्याबद्दलची खंत माजी कुलग्रू डॉक्टर जर्नादन वाघमारे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे देवस्थानसाठी निधीची मागणी केली होती

अग्रवाल आणि सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी काल औरंगाबाद दौऱ्यावर होते त्यांनी वन विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांची प्रादेशिक कार्यालयात भेट घेतली

त्यानं रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याला पराभूत केलं

इतिहास तज्ज्ञ डॉक्टर दुलारी कुरेशी आणि डॉक्टर रफत कुरेशी यांनी स्टेट चित्रपटगृह संस्थान गणपती आणि जाधवमंडी परिसराच्या इतिहासाची आणि ऐतिहासिक वास्तूंची माहिती दिली